न्यायालय अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यामध्ये केलेली दुरूस्ती संविधानाच्या चौकटीत असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं दिला न्यायालयाच्या या निकालामुळे अॅट्रॉसिटी प्रकरणात कोणत्याही चौकशीशिवाय गुन्हा दाखल करता येणार असून आरोपीचा अटकपूर्व जामीनही रद्द करण्यात आला आहे ज्या प्रकरणांमध्ये प्राथमिकदृष्ट्या कोणताही खटला दाखल केला जाऊ शकत नाही अशाच प्रकरणांमध्ये न्यायालय आरोपीला अंतरिम जामीन देऊ शकते असंही न्यायमूर्ती अरूण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं स्पष्ट केलं आहे या कायद्यात केलेल्या सुधारणा रद्द केल्या जाव्यात या मागणीसाठी दाखल झालेल्या अनेक याचिकांवर न्यायालयात काल सुनावणी झाली एक भारत श्रेष्ठ भारत राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी देशभरात कालपासून एक भारत श्रेष्ठ भारत या अभियानाला सुरुवात झाली केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या अभियानाचं आयोजन केलं आहे

भाजपा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज संसदेच्या दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पविषयक चर्चेला उत्तर देणार आहेत या पार्श्वभूमीवर दोन्ही सभागृहातल्या सदस्यांना उपस्थित राहण्याचा पक्षादेश भाजपाने काढला आहे

संसदीय कार्यमंत्री एड अनिल परब यांनी काल ही माहिती दिली

काल संध्याकाळी एका प्रवाशाला सौम्य लक्षणे आढळल्याने पृण्याच्या नायङ् रुग्णालयात भरती करण्यात आलं

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल ही माहिती दिली

ते काल मंत्रालयात एका बैठकीत बोलत होते उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयीन इमारती बांधताना यापुढे हरित इमारत संकल्पनेचा आधार घेण्याची सूचनाही पवार यांनी दिली हिंगणघाट हिंगणघाट जळीतकांडातल्या पीडित प्राध्यापिकेच्या पार्थिव देहावर काल दरोडा या मूळ गावी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले मृत्यूशी झूंज देत असताना काल आठव्या दिवशी तिनं जगाचा निरोप घेतला या घटनेनंतर ग्रामस्थांच्या उद्देगामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला या पार्श्वभूमीवर गावात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता पिडीतेच्या मृत्यूनंतर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत या प्रकरणात सरकारी वकील म्हणून काम पहात असलेले वकील उज्वल निकम यांनी हा खटला जलद गतीनं चालवण्याची तयारी सुरु केली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे

यावेळी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं नुकताच ज्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे ते ग्रामविकासाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे पोपटराव पवार आणि बीजमाता राहिबाई पोपरे त्याचबरोबर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ नरेंद्र जाधव भटक्या विमुकांच्या विकासासाठी कार्यरत असलेले गिरीश प्रभूणे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष एड

जैन आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य उभारणारे डॉ विनोद शहा या सहा जणांना जीवनसाधना गौरव प्रस्कार प्रदान करण्यात आला

देवदत्त दाभोळकर डॉ राम ताकवले आणि डॉ गोवारीकर या दिग्गजांच्या मांदियाळीमध्ये माझा समावेश करण्यात आला याचा मला विशेष आनंद वाटतो याच कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि युवा नाटककार धर्मकिर्ती सुमंत यांना युवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला केदार जाधव सध्या न्यूझिलंडच्या दौऱ्यावर असल्याने त्याच्या वतीन कुटुबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला

या व्याख्यानमालेत काल ज्येष्ठ भाषा अभ्यासक आणि विचारवंत डॉ गणेश देवी यांनी आपले विचार मांडले

यावेळी भारतीय नौदलच्या जवानांचं संचलनही होणार आहे

या संस्थेमध्ये सुमारे दोन लाख नौदल अधिकारी आणि जवानांनी प्रशिक्षण घेतलं आहे आंदोलन स्वतंत्र विदर्भांच्या मागणीसाठी काल यवतमाळ जिल्ह्यात वणी इथं रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन करण्यात आलं विदर्भासाठी विजेचे दर निम्मे करा वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या

रेल्वे दक्षिण मध्य रेल्वेच्या मुदखेड ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दूहेरीकरणाचं काम सध्या वेगानं सुरू आहे

अभियान अकोला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वयंदीप अभियान सुरु करण्यात आलं आहे

तस्करी पोपटाची तस्करी करणा या टोळीतल्या दोन व्यक्तींना गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी पोलिसांनी काल ताब्यात घेतलं

निधन नांदेड जिल्ह्याच्या अर्धापुर तालूक्यातल्या मालेगाव इथले काँग्रेसचे जेष्ठ नेते दत्ता दुकानदार ऊर्फ दत्तराव इंगोले मालेगावकर यांचं काल निधन झालं

जोकर चित्रपटातील भूमिकेसाठी योआक्वीन फिनिक्स याला सर्वोकृष्ट अभिनेता तर जूडी या चित्रपटासाठी रिनी झेल्वेगर हिला सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला

तीन सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडनं दोन सामने जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे